जागतिक पातळीवर मान्य असलेल्या मानकांप्रमाणे वेग वाढविल्याचं भारतीय वैदयकीय संशोधन परिषदेचं स्पष्टीकरण मुंबईसह ठाणे रायगड पालघर या लगतच्या जिल्ह्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी जोरदार पाऊस स्रु आहे

म्ंबईत पावसाम्ळे मिठी नदीच्या पातळीत वाढ होत असून नदीलगतच्या क्रांतीनगर भागातल्या राहिवाशाना स्थलांतरित होण्याचा इशारा पालिकेने दिला आहे मिलन सबवे कांदिवली मालाड गोरेगाव दहिसर या भागात पाणी भरले असून पाण्याचा निचरा करण्यासाठी ठिकठिकाणी पंप बसविले आहेत ठाणे शहरालाही आज सकाळपासूनच म्सळधार पावसानं झोडपून काढल्यान अनेक भागांमध्ये पाणी साठलं होतं

ठाणे जिल्ह्यात कल्याण डोंबिवली शहाप्र अंबरनाथ उल्हासनगर भिवंडी आणि मुरबाड या भागातही पावसाने दमदार हजेरी लावल्याची माहिती आमच्या बातमीदारानं दिली आहे रत्नागिरी जिल्ह्यात आज सकाळपासून मोसमी पावसानं संपूर्ण जिल्ह्यात म्सळधार हजेरी लावली आज दिवसभर सर्वत्र पाऊस पडत असून जिल्ह्यातल्या सर्व नदया द्थडी भरून वाहत आहेत चिपळूणमध्ये वाशिष्ठी आणि शिव नद्यांना पूर आल्यानं संध्याकाळी प्रसदृश स्थिती निर्माण झाली आहे वादळी वाऱ्यांनी समूद्र किनाऱ्यावर मोठमोठ्या लाटांचा मारा होत आहे महाड भोर पंढरपूर मार्गावर वरंध घाटात संरक्षक भिंत दरीत कोसळल्यानं हा मार्ग धोकादायक स्थितीत आहे वाघजाई मंदिरापासून प्णे जिल्हयाच्या हद्दीत ही घटना घडल्याचं महाड ग्रामीण पोलिसांनी सांगितलं भिंत कोसळल्यानं वाहन चालकांनी घाटमार्गातून सावधगिरीनं जाण्याच्या सूचना दिल्या आहेत नंदुरबार जिल्ह्यातही आज दुपारनंतर पावसाच्या जोरदार सरी बरसल्या जिल्ह्यात नवाप्र नंद्रबार तळोदा तसंच शहादा तालुक्यात दमदार पाउस झाला चंद्रप्र जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पाऊस पडत असल्यानं पेरणी झालेले शेतकरी सुखावले आहेत येत्या दोन दिवसात त्रळक ठिकाणी जोरदार स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे ध्ळे जिल्ह्यात मान्स्नच्या पावसाने काल रात्री जोरदार हजेरी लावली ध्ळे शहरासह ध्ळे आणि साक्री ताल्क्यात म्सळधार पाऊस झाला या पावसाम्ळे शहरात चितोड परिसरातून वाहणाऱ्या मोती नाल्याला प्र आला निजामपूर साक्री पिंपळनेर खोरी टिटाणे या गावांमध्ये जोरदार पावसानं शेतीचंही न्कसान झाल आहे आज सकाळपासून पालघर जिल्ह्यात सर्वत्र पावसानं चांगली हजेरी लावली आज सकाळ पासुनचं थोड्या थोड्या उसंती नंतर पावसाची रिपरिप सर्वत्र स्रू आहे त्याम्ळे लोकांसह बळीराजानं देखील स्टकेचा श्वास घेतलाय आता पाऊस पडेलचं अशी आशा असल्यानं बळीराजा आता आपल्या शेतीच्या कामाला लागू शकेल

दमदार पावसामुळे पिकांना आधार मिळाला असून जलस्त्रोतांच्या पातळीतही वाढ झाली आहे

ठाणे जिल्ह्यातल्या उल्हासनगरमध्ये पोलिस कोठडीतल्या तिघांना कोरोनाची लागण झाली आहे त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं जाणार आहे

अद्याप जिल्ह्यात कोरोना विषाणूम्ळे एकही रुग्ण दगावल्याचे वृत्त नाही

आज त्यांना धरी सोडण्यात आलं

लात्रमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत असतानाही विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे

आता दंड वसूल करताना नागरिकांना मास्क मोफत देऊन मास्कशिवाय न फिरण्याचे आवाहन केले जाते आहे

यातले सर्वाधिक रुग्ण संगमनेर ताल्क्यातले असून इतर रुग्ण अहमदनगर शहर कोपरगाव अकोले इथले आहेत

मंगळवेढा तालुक्यात आज पहिल्यांदा कोरोनाचा रुग्ण आढळून आला सोलापूर शहरातली कोरोनाग्रस्तांची संख्या नियंत्रणातआणण्यासाठी तीन तज्ञ डॉक्टरांची समिती निय्क्त करण्यात आली आहे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

औरंगाबाद जिल्ह्यात प्रतिबंधित क्षेत्रात नेमलेले अधिकारी कर्तव्यात कसुर करत असल्याचं आढळल्यास त्यांच्याविरूद्ध तत्काळ कठोर कारवाई करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत जिल्ह्यातली कोरोना विषाणू बाधितांची वाढती संख्या रुग्णांची हेळसांड यंत्रणेचं अपयश अधिकाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव आदींची दखल घेत खंडपीठानं स्मोटो जनहित याचिका दाखल करून घेतली असून काल त्यावर स्नावणी झाली प्रतिबंधित क्षेत्रात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती कधीही अचानक भेट देऊन पाहणी करु शकतात असंही न्यायालयानं स्पष्ट केलं

कोरोना बाधित रूग्णांची संख्या दररोज वाढत आहे कोरोना विषाण्च्या संक्रमणाला रोखायचं असेल तर मोठ्या प्रमाणात कोरोना चाचणी करणं आवश्यक आहे असं मत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे फडणवीस यांनी आज नवी मुंबई आणि पनवेलचा दौरा केला त्यानंतर ते बोलत होते सध्या अधिक व्हेंटिलेटरची गरज आहे सरकारची व्हेंटिलेटर खरेदीची प्रक्रिया मंद गतीने सुरु आहे असा आरोप त्यांनी केला मुंबई महानगर क्षेत्रात चाचण्यांची विलगीकरणाची तसेच उपचाराची व्यवस्था वाढवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली वाशी बाजार समितीमध्ये थर्मल टेस्टिंग वाढविण्याची आणि रॅपिड टेस्टिंगची गरज त्यांनी व्यक्त केली स्प्रसिदध अक्षरस्लेखनकार कमल शेडगे यांचं आज मुंबईत राहत्या घरी हृदयविकारानं निधन झालं

त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही मत्स्यगंधा कट्यार काळजात घ्सली प्रुष नाच गं घ्मा ज्वालाम्खी ग्लमोहर अशी हजारांहन अधिक नाटके रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यात कमल शेडगे यांच्या जादुई अक्षरलेखनाचा मोठा वाटा होता फिल्मफेअर आणि माध्री या मासिकांसाठी त्यांनी लेटरिंग केलं होतं नाटकाच्या व्यतिरिक्तही शेडगे यांनी महाराष्ट्र टाइम्सजूना आणि सामना वर्तमानपत्रांचं अक्षर चंदेरी षटकार या नियतकालिकांचं कथाश्री दीपलक्ष्मी या अंकांचं सुलेखन केलं आहे

मिळालेल्या माहितीन्सार कालही त्यांनी एका प्स्तकाचे लेटरिंग केले होते कमलाक्षरं आणि चित्राक्षरं ही त्यांची पुस्तकंही प्रसिद्ध झाली आहेत चंद्रपूर जिल्ह्यातल्या नागभीड ताल्क्यात सोनूर्ली इथं एका शेतकऱ्यावर शेतात काम करीत असतांना दबा धरून बसलेल्या वाघानं हल्ला करून जागीच ठार केलं मारोती उईके हे आपल्या शेतात औषध फवारणी करत असताना हि घटना घडली याची माहिती मिळताचं वनविभागाच्या पथकान घटनास्थळी येऊन पंचनामा केला राज्यातल्या आदिवासींचे प्रलंबित असलेले वनपट्ट्यांचे अधिकार येत्या तीन महिन्यात निकाली काढावेत अशा सुचना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काल शासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्या आहेत ते राजभवन इथं आढावा बैठकीत बोलत होते अन्सूचित क्षेत्रातल्या आदिवासीच्या समस्या विशेषतः आवास तसंच वनहक्क कायद्याअंतर्गत गौण वनौपज आणि इतर उपजीविकेसाठी देण्यात येणारे वन अधिकार इत्यादी विषयांबाबतही राज्यपालांनी चर्चा केली चंद्रपूर जिल्ह्यात खासगीकरणाविरोधात विविध मागण्या घेऊन कोळसा खदानीतल्या कामगारांनी सुरु केलेला संप सलग तिसऱ्या दिवशीही सुरूच असून तीन दिवसीय संपाचा आजचा शेवटचा दिवस आहे या संपामुळे गेल्या तीन दिवसांपासून चंद्रपूर माजरी बल्लारप्र वणी आणि वणी नॉर्थ या परिक्षेत्रातल्या सर्वच खाणीमधलं कामकाज ठप्प असल्यानं कोळसा खाणीचं कोट्यवधीं रुपयांचं आर्थिक नुकसान झालं आहे दरम्यान मागण्या पूर्ण झाल्या नाही तर प्ढची दिशा ठरवू असं कामगार संघटनेनं सांगितलं आहे

आपण विकसित करत असलेली लस संपूर्ण भारतीय बनावटीची आहे यासाठी सखोल तपासणी केल्यानंतरच देशाच्या औषध नियंत्रकांनी पहिल्या आणि द्सऱ्या टपप्यांच्या चाचण्यांची परवानगी दिली आहे नागरिकांच्या गरजेसाठी चाचण्यांची गती वाढविणं गरजेचं आहे

चाचणीच्या प्रक्रियेत सहभागी झालेल्या रुग्णालयांनी जलदगतीनं काम करावं यासाठी असावं असं मिश्रा यांनी म्हटलं आहे

लस निर्मितीची प्रक्रिया दीर्घ कालावधीची असते

केंद्राचं प्रस्तावित वीज स्धारणा विधेयक घटना विरोधी असून निर्णय घेतांना व्यापक विचार विनिमय करण्यात यावा असं ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांनी म्हटलं आहे ते काल केंद्रिय ऊर्जा मंत्र्यांच्या एक दिवसीय परिषदेत बोलत होते